नितीन राऊत यांनी दिले आहेत कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला सध्या बदली झाल्यानंतर पहिली पाच वर्षे जिल्हा पोलीस मुख्यालयात काम करावं लागतं त्यामध्ये बदल करुन हा कालावधी हा दोन वर्षे करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत सद्यस्थितीचा आढावा गृहमंत्र्यांनी आज पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला राज्यातली कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या राज्यातल्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे देशातल्या काही राज्य सरकारांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं असून राज्यात अनेक स्तरातून ही मागणी होत असल्याचं गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन यूरियाचा साठा केला जात आहे एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कंपन्यांनी खत पुरवठ्याचं जे नियोजन आणि वेळापत्रक केलं आहे त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी पुढचे दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

रुग्णांना कोविडपश्वात म्युकरमायकोसीस या गुंतागुंतिच्या आजाराची लागण ग्रस्त असलेल्या रुग्णांना अध्यक्कोटेरिसिन बी औषध दिलं जातं देशातल्या काही राज्यांमध्ये म्युकरमायकोसीसच्या रुग्णांमधे झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे या औषधाच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे त्यामुळे केंद्र सरकारनं या औषधाचं उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादकांसोबत बोलणी सुरू केली आहे

या उपकरणामुळे प्राणवायुची मात्रा स्वयंचलित पद्धतीनं नियंत्रित केली जाते त्यामुळे रुग्णांच्या प्राण रक्षणात मदत मिळते डीआरडीओनं अनेक भारतीय कंपन्यांना हे तंत्रज्ञान हस्तांतरित केलं आहे

त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बालरोगशास्त्र विभागानं कोविड उपचारांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले या संदर्भात त्यांनी आज बालरोग शास्त्र विभागातले प्राध्यापक आणि विभागप्रमुख यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले राज्यातल्या ऑक्सिजन मॉडेलची सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे एप्रिलच्या मध्यापासून राज्यातल्या यंत्रणेने काटेकोरपणे सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात आता सर्वत्र पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जीवन भावसार यांच्याकडून यात समन्वयानं काम करणाऱ्या विविध प्रशासकीय यंत्रणांचं मोठं योगदान आहे राज्याच्या प्रत्येकी दोन महसूली विभागांमागे एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती ऑक्सिजन समन्वयासाठी केली आहे हे अधिकारी दररोज व्हीडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे माध्यमातून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची ऑक्सिजनची गरज नोंदवून घेतात ही माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला पाठवली जाते राज्याची उत्पादन क्षमता छोट्या उत्पादकांकडून प्राप्त होणारा ऑक्सिजन आणि इतर राज्यातून आयात केला जाणारा ऑक्सिजन यावर लक्ष ठेवलं जातं

दररोज त्याच्या वितरणाची जिल्हानिहाय योजना तयार केली जाते आणि अत्यावश्यक परिस्थिती वगळता त्याची काटेकोर अंमलबजावणी होते

या विषयी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं

त्यामुळे राज्याची ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता एक तृतीयांश इतकी वाढल्याचं अन्न आणि औषध प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं

रुग्ण मृत्यूसंख्येचा एकाच दिवसातला हा उच्चांक आहे

अरबी समुद्रात येत्या रविवारी चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे येत्या शुक्रवारी अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि रविवारपर्यंत त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल असा शिरा विभागानं दिला आहे

त्यानुसार रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दक्षतेचे आदेश जारी केले असून मदत आणि बचाव पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत उद्या कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील

जागतिक बाजारांमधले संमिश्र कल चलन फुगवटा आणि जागतिक पातळीवर व्याजदरांमधे वाढ होण्याची भीती ही आजच्या घसरणीची कारणं असल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं स्वयंचलित वाहन क्षेत्र वगळता त्रिर सर्व क्षेत्रांमधल्या कंपन्यांचे समभाग आज विक्रीच्या दबावाखाली राहिले विशेषतः धातू तेल आणि वायू ऊर्जा बॅंकिंग आणि वित्त या क्षेत्रांमधल्या समभागांची जोरदार विक्री झाली नाशिक जिल्ह्यात आज दुपारी बारा वाजता कडक निर्बंधांना प्रारंभ झाला

वैद्यकीय कारनाशिवाय कोणतीही बाहेर पडता येणार नाही किराणा घरपोच मिळणार आहे

भंडारा जिल्ह्यात पवनी वनक्षेत्रांगत गुज ि ं वाघाच्या दोन बछड्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला तसंच गुडेगाव ि ं अशाच प्रकारे एका बछड्याचा काल मृत्यू झाला होता आणि खापा धिं एका अस्वलाचा मृत्यू झाला एकाच दिवसात तीन वन्यजीवांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे